नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधानपदाची दुसऱ्या मुदतीकरता शपथ घेतली

विदर्भात उष्णतेची लाट कायम

शपथग्रहण राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीचे नेते नरेंद्र मोदी यांनी काल दुसऱ्या मुदतीसाठी पंतप्रधानपदाची शपथ घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना अधिकारपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली पंतप्रधानांच्या समवेत केंद्रीय मंत्रिमंडळाचाही शपथविधी झाला

कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या काही प्रमुख मंत्र्यांमध्ये अमित शहा राजनाथसिंह नितीन गडकरी प्रकाश जावडेकर अरविंद सावंत पियुष गोयल रवी शंकर प्रसाद निर्मला सीतारमण स्मृती इराणी इत्यादींचा समावेश आहे रावसाहेब दानवे संजय धोत्रे आणि रामदास आठवले यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली या मंत्र्याचं खातेवाटप नंतर केलं जाईल शपथग्रहण समारंभाला बिम्सटेक देशांचे नेते राजदूत श्रीलंका म्यानमार बांगलादेश किर्गिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष नेपाळ आणि मौरीशसचे पंतप्रधान महाराष्ट्र बिहार कर्नाटक दिल्ली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विरोधी नेत्या सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि समाजवादी पक्ष प्रमुख मुलायमसिंग यादव उपस्थित होते सर्वोच्च न्यायालय पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारनं काढलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध घातले आहेत

या निर्णयामुळे अंधअल्पदृष्टी कर्णबधिरता अस्थिव्यंग मेंदूचा पक्षाघात कुष्ठरोग मुक्त शारीरिक वाढ खुंटणे आम्ल हल्लाग्रस्त स्नायू विकृती स्वमग्नता मंदबुध्दीमानसिक आजार अशा विविध प्रकारचे अपगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत एक टक्का वाढीव जागा मिळणार आहेत

पायल तडवी आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तडवी कुटुंबीयांनी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी दिली

धनोवा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला राष्ट्रपती सुवर्णपदक संदीप कोरंगाला राष्ट्रपती रौप्य पदक दिव्यम द्विवेदीला राष्ट्रपती कांस्य पदक एस

एस चौहानला मिळाल तर चीफ ऑफ स्टाफ बॅनरवर चॅपियन किलो स्क्वाडूननी नाव कोरले अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दिमाखदार संचलन सोहळा खेत्रपाल मैदानावर पार पडला

संचलनाच्या दुसऱ्या टप्प्यात कॅडेट्स संथ आणि लयबद्द संचलन करत अंतिम पग किंवा शेवटची पायरी ओलांडून पुढे जातात हे अंतिम पग म्हणजे प्रशिक्षणाची शेवटची पायरी आणि सैन्यदलात दाखल होण्यासाठीची पहिली पायरी मनाली जाते

संचलनाच्या शेवटच्या टप्प्यात सारंग हेलिकॉप्टरनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली आणि उपस्थितांची मनं जिकली आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी ही माहिती दिली तंबाख विरोधी तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन सारखी सात हजारहून अधिक विषारी रसायनं असतात

मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठीच्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाची भावी पिढी निरोगी राहील याची दक्षता घ्यावी असं आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी काल केलं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते

सोयरे सकळ एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या सोयरे सकळ या नाटकासाठी रु

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे

राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अॅड कैलास शंकरराव शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला या प्रकरणाची चौकशी करुन अतिक्रणाबाबत कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचं ऍड शेवाळे यांनी सांगितलं मोफत रिक्षासेवा नंदरबार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्या निमित्त त्यांचा चाहता असलेले नंदुरबार मधील रिक्षा चालक मोहन मराठे यांनी काल एक अभिनव योजना राबविली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी असल्यानं त्यांनी सर्वांसाठी आपली रिक्षासेवा मोफत ठेवली होती आपल्या रिक्षावर तश्या पद्धतीचे बँनर चिटकवत त्यांनी आपले मोदी प्रेम व्यक्त केले अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला

या दरवाढीमुळं पालकांवरील आर्थिक बोजा आणखी वाढणार आहे

कोल्हापुर शहराला गेलच्या मुख्य गॅस वाहिनीतुन उपवाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे

जखमींवर वणी इथल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघातानतर क्रूझरचा चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे

राजेंद्र भोसले यांनी दिल्या संपूर्ण आषाढी वारीत स्वच्छतेला प्राधान्य देऊन वारीपूर्वी आणि वारीनंतर स्वचछता करणे महत्वाचे असून यावावत आत्तापासूनच नियोजन करण्याचे निर्देश भोसले यांनी दिले

स्वप्नील पाथाडे विजयाचा शिल्पकार ठरला हवामान विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे

राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे आजही ते तसंच राहील उद्यापासून मात्र राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी वळवाच्या सरी हजेरी लावणार असल्यानं वाढत्या तापमानापासुन काहीसा दिलासा मिळू शकेल विदर्भात मात्र वळवाच्या या सरीही विजांच्या कडकडाटासह वादळी स्वरुपात बरस शकतात असा इशारा हवामानखात्यानं दिला आहे